जावडेकर यांचं प्रतिपादन

अटल बोगदा सीमाभागात पायाभूत स्विधांचा विकास सरकार पूर्ण ताकदीनं करत असल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे ते आज हिमाचल प्रदेशात रोहतांग इथं अटल बोगद्याचं उदघाटन केल्यानंतर बोलत होते जगातल्या सर्वात लांब अशा या महामार्ग बोगद्याचं बांधकाम सीमा रस्ते संस्थेनं केलं आहे

माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या स्मरणार्थ रोहतांग बोगदयाचं नामकरण अटल बोगदा करण्यात आलं आहे यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हिमाचल प्रदेशाचे म्ख्यमंत्री जयराम ठाकूर अर्थ राज्यमंत्री अन्राग सिंग ठाकूर संयुक्त संरक्षण दल प्रम्ख जनरल बिपीन रावत आणि लष्करप्रम्ख जनरल मनोज नरवणे उपस्थित होते दरम्यान काँग्रेस सरकारनं देशाच्या स्रक्षेबाबत तडजोड केल्याचा आरोप करत देशाच्या स्रक्षेलाच आपल्या सरकारचं सर्वोच्च प्राधान्य असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे

या संदर्भात केंद्र सरकारनं सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र सादर केलं

यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या विविध याचिकांवर केंद्र सरकारनं स्पष्टीकरण देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिले होते त्याला प्रतिसाद म्हणून सरकारनं हे प्रतिज्ञापत्र सादर केलं राज्यपाल काळान्रूप महात्मा गांधीचे विचार आपल्यासाठी अधिकच प्रासंगिक होत आहेत गांधीजी हे धर्म पंथ आणि देशाच्या सीमांपलीकडे सर्व जगाकरिता सर्वमान्य नेता होते त्यांनी आपल्या जीवन प्रवासातून सत्य व अहिंसा हा संदेश दिला गांधीजींचे स्वप्न प्रत्यक्षात उतरविणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहेअसे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले वर्धा येथील हिंदी विश्वविद्यालयाच्या शैक्षणिक कार्यक्रम आणि उपक्रमांची प्रशंसा करत विविध उपक्रमातून गांधीजींचा संदेश जनमानसात पोचविला जात आहे याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला

विद्यापीठाच्या गालिब सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्यपाल भगत सिंह कोश्यारी राजस्थानचे राज्यपाल माननीय कलराज मिश्र तसेच विश्वविद्यालयाचे क्लाधिपति प्रो कमलेश दत्त त्रिपाठी यांनी ऑनलाइन उपस्थित राहन दीपोत्सवाचे उदघाटन केले याप्रसंगी वर्धा जिल्हयाचे पालकमंत्री स्नील केदार खासदार रामदास तडस जिल्हाधिकारी विवेक भीमनवार उपस्थित होते

भारतीय आय्र्विज्ञान संशोधन परिषदेनं ही माहिती दिली आहे

प्रकाश जावडेकर न्कत्याच मंजूर झालेल्या कृषी कायद्यांना कृषी सम्दायाकडून अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला असून केवळ पंजाब वगळता देशाच्या इतर भागात निदर्शनं झाली नसल्याचं केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे ते आज उत्तर गोव्यात शेतकऱ्यांशी संवाद साधताना बोलत होते शिरोमणी अकाली दल काँग्रेस आणि आम आदमी पार्टीच्या राजकीय हेतूंम्ळेच पंजाबात ही निदर्शनं झाल्याचा आरोप त्यांनीं केला प्रत्येक शेतकऱ्याला योग्य न्याय मिळवून द्यायचा मोदी सरकारचा उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांना स्वाभिमान समितीच्या अहवालाची अंमलबजावणी करण्यात अपयश आल्याची टीका जावडेकर यांनी यावेळी केली कोव्हिड संवाद कोव्हिडपासून दूर राहण्यासाठी आणि कोव्हिड झाल्यास लवकर बरे होण्यासाठी प्रतिकारशक्ती उत्तम असणे अत्यावश्यक आहे अशात कर्करोग कॅन्सर असलेल्या रुग्णांना जास्त धोका आहे कोव्हिडमध्ये मृत्यू होणा यांमध्ये कर्करोगबाधितांची संख्या मोठी आहे कर्करोग्यांमध्ये प्रतिकारशक्ती कमी असते अशा स्थितीत रुग्णाला कोरोना झाल्यास धोका आणखी वाढतो आणि मृत्यूची शक्यताही वाढते त्याम्ळे कर्करोगबाधितांनी कोरोनापासून बचावासाठी परिवारातील सदस्यांनी स्वतची आणि रुग्णाची सुरक्षेच्या नियमांचे योग्य पालन करून काळजी घेणे हाच उत्तम उपाय आहे असा सल्ला प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ स्शील मंधानिया एनकेपी सिम्स अँड आरसी च्या बायोकेमेस्ट्री विभागाच्या सहयोगी प्राध्यापक डॉ

महामेट्रो कोरोना विषाण् प्राद्र्भावाम्ळे मेट्रो प्रवासी सेवा बंद असली तरी मेट्रोचे निर्माणाधीन कार्य जलद गतीने स्रु असून न्कतेच मनीष नगर आरओबी बौस्ट्रिंग स्टील गर्डर लाँचिंगचे कार्य महा मेट्रोने यशस्वीपणे पूर्ण केले आहे याच अन्षंगाने आज महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ ब्रिजेश दिक्षित यांनी मनीष नगर आरय्बी तसेच आरओबीची प्रत्यक्ष पाहणी केली

दीक्षित यांनी उर्वरित कार्य जलद गतीने पूर्ण करण्याच्या सूचना अधिकाऱ्याना दिल्या जेणेकरून सदर रस्ता नागरिकांसाठी लवकरात लवकर खूला करता येईल

आज सकाळी दादरच्या शिवाजी पार्क स्मशानभूमीतील विदयुतदाहिनीत कोणत्याही धार्मिक विधींशिवाय त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले व्यक्ती आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्यासाठी लढणारा सर्वसामान्यांवरच्या अन्यायाविरुद्ध उठणारा हक्काचा आवाज आज शांत झाला आहे अशा शब्दात उपम्ख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांना श्रद्वांजली वाहिली

विदर्भात अन्य जिल्ह्यामध्ये देखील कोरोना प्राद्र्भाव वाढतो आहे